निवार चक्रीवादळ आज मध्यरात्री तामिळनाडू आणि पुद्दचेरीच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता खबरदारीसाठी यंत्रणा सज्ज अनेकांना सुरक्षित स्थळी हलवलं लखनऊ विद्यापीठ योगामुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली त्याप्रमाणेच देशातील अन्य सूक्ष्म शक्तीही भारताची प्रतिमा उंचावू करू शकतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी आज विद्यार्थ्यांना दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधीत केलं त्यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यापीठ ही केवळ उच्च शिक्षणाची केंद्र नसून ती व्यक्तीमत्व विकास आणि प्रेरणेचे उर्जास्रोत आहेत बराच काळ आपण आपल्या शक्तींचा पूर्ण वापर केलाच नव्हता शासकीय स्तरावरही हेच होत होतं

आणि रेल्वे डब्यांची निर्मिती सुरू झाली लवकरच हे एक जागतिक केंद्र बनेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला विद्यापीठांनी आपापल्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्पादनांच संशोधन ब्रँडिंग आणि मूल्यवर्धन केलं पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानानी व्यक्त केली यामुळे एक जिल्हा एक उत्पादन योजनेला मदत होईल तसच सरकारला धोरण निश्चित करण्यासही मदत होईल असं पंतप्रधान म्हणाले विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त एका विशेष नाण्याच आणि विशेष टपाल तिकिटाचं अनावरण मोदी यांनी केल कोविंद जगभरातील लोकशाही व्यवस्थांवर प्रश्न उपस्थित केले जात असताना भारतीय लोकशाही मात्र अधिक बळकट होत आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परीषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते गुजरातमधील केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं ही परिषद सुरू आहे देशातील ऐतिहासिक ग्रंथांमध्ये लोकशाही मूल्यांचा उल्लेख असल्याचं नमूद करत आपल्या घटनाकर्त्यांनी भारतीय संविधानात या मूल्यांना महत्वाचं स्थान दिलं आहे असं राष्ट्रपती म्हणाले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हेही यावेळी उपस्थित होते पतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संविधान दिनाच्या औचित्यानं द्रदृश्यप्रणालीद्वारे या परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत दोन दिवसांच्या या परिषदेत देशभरातील विधानसभा आणि विधान परिषदांचे अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले असल्याचं आमच्या अहमदाबादच्या वार्ताहरानं कळवलं आहे संविधान दिन उद्या देशभरात संविधान दिन साजरा केला जाईल राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो

नागरिकांमध्ये संविधानातील मूल्य रुजवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो संविधानाच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारे भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या निमित्तानं अभिवादन केलं जातं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली

लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस बँक इंडिया लिमिटेडच्या विलिनीकरण योजनेलाही आज मान्यता देण्यात आली ब्रिक्स देशांशी झालेल्या संस्कृती आणि क्रीडा विषयक सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारालाही आज मंजुरी देण्यात आली

काय आहेत त्या सूचना ऐकुया आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवबाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत काही राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे अधिक काळजी आणि मार्गदर्शक सुचनांचं कठोर पालन होणं गरजेचं आहे यासाठी स्थानिक प्रशासनानं आपापल्या पातळीवर कार्यरत राहवं आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असं या सूचनांमध्ये म्हटल आहे आरोग्य मंत्रालयाच्या सूचनाप्रमाणे स्थानिक प्रशासनान नव्यान प्रतिबंधित क्षेत्रांची रचना करण्याचे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जिल्ह्याच्या राज्याच्या संकेत स्थळांवर तसंच आरोग्य मंत्रालयाच्या संकेत स्थळावरही देण आवश्यक आहे

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वगळता आणि आवश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरू ठेवण्याव्यतिरिक्त या क्षेत्रात इतर सर्व गोष्टी बंद राहतील या क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणेच उपचार तसंच विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी

आकाशवाणी बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा यांच्यासह वैष्णवी कारंजकर पुणे

महा कोविड सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली राजस्थान गुजराथ आणि गोवा या राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेश करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना आजपासून लागू करण्यात आल्या

ऐकुया या बाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून महाराष्ट्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आर टी पी सी आर चाचणी न करणाऱ्या प्रवाश्यांनी विमानतळ आणि रेल्वे स्थानकातील केंद्रामध्ये स्वखर्चाने चाचण्या करून घेण बंधनकारक आहे त्यानंतरच त्यांना बाहेर सोडण्यात येईल ह्या चाचणीत संबंधित प्रवासी कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं तर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कोविड उपचार केंद्रात पुढच्या उपचाराकरता दाखल केलं जाणार आहे गोवा आणि गुजराथ राज्याला लागून असलेल्या विविध सीमांवर विविध नाक्यांवर देखील तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे दरम्यान दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातून दिवाळीच्या वेळी सुरु केलेली आंतरराज्य एस टी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली जाण्याची शक्यता स्थानिक सूत्रांनी वर्तवली आहे कर्नाटक गुजरात मध्यप्रदेश गोवा आंध्र आणि तेलंगण राज्यासाठी एस टी नं ही सेवा सुरु केली होती

आकाशवाणी बातम्यांसाठी कुणाल शिंदे आणि विनायक सोमाणी यांच्यासह नीतीन डांगल पुणे

क्षयरोग निवारण आणि व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून आज डॉक्टर हर्षवर्धन बोलत होते

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पुढाकारानं हा दिवस सुरु करण्यात आला असून महिलांवर होणा या सर्व प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनांना कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं हा एक जागतिक प्रयत्न आहे

लष्कर प्रमुख ईशान्य भागातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे तीन दिवस ईशान्य राज्यांच्या दौऱ्यावर होते लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि लेफ्टनंट जनरल आर पी कलिता यांनी जनरल नरवणे यांना आसाम नागालँड मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या भागातल्या सरहद्दीवरच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती दिली तसंच नागा शांती चर्चे संदर्भातही त्यांना यावेळी माहिती देण्यात आली काल त्यांनी नागालँड आणि मणिपूरमध्ये लष्करी मुख्यालयं आणि आसाम रायफल्सच्या मुख्यालायांचा दौरा केला तसंच नागालँडचे राज्यपाल आर एन रवी आणि मुख्यमंत्री निफ्यू रियो यांची भेट घेऊन राज्यातल्या सुरक्षा विषयक स्थितीचा आढावा घेतला राज्यात शांतता आणि भारत म्यान्मा सरहद्दीवर सुरक्षिततेसाठी लष्कर आणि आसाम रायफल्स पूर्ण सहकार्य करतील अशी ग्वाही जनरल मनोज नरवणे यांनी यावेळी दिली प्रवेश महाराष्ट्र महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी आज हा निकाल जाहीर केला

निवार चक्रीवादळ निवार चक्रीवादळ आज मध्यरात्री तामिळनाडू आणि पुद्धचेरीच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अति मुसळधार पाउस प्रचंड वेगवान वारे आणि लाटा उसळतील असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितल वादळ किनाऱ्याजवळ येईल तसं पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याच ते म्हणाले निवारच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत आणि पुद्दुचेरीत दर तीन तासांनी वादळाबाबत इशारे जारी केले जात असून संबंधित यंत्रणाकडून खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात येत आहेत